असं सरकारच प्रवर्त रोहित कंसल यांनी सांगितलं

श्रीनगर भागात दूरध्वनी सद्ती पूर्ववत सुरू झाली असून इतर ठिकाणीही लवकरच सद्ती सुरु केली जाईल

जखमींना ध्रळे जिल्हा रुग्णालयात दाखल केलं आहे असंही पोलीसांनी सांगितलं मृतांमध्ये दोन्ही वाहनांच्या चालकांचा समावेश आहे बस औरंगाबादहून शहाद्याकडे जात असताना काल रात्री साडेदहा वाजता हा अपघात झाला जागतिक बॅडमिंटन महासंघच्या चॅम्पीअन स्पर्धेला आजपासून स्वित्झलंडच्या बसत्त इथं सुरू होत आह आज होणा या लढतीत भारताच्या साई प्रणितचा मुकाबला कॅनडाच्या जघ्ति अँथनी याच्याशी होणार आह जिर एच एस प्रणय याचा मुकाबला फिनलँडच्या इटू अंटी ओसा कारी याच्याबरोबर होणार आह महिला एक्सींत भारताची पी व्ही सिंधू ही सुवर्णपदकाची दावद्वीर मानली जात आह तिला थंटीदुस या फस्तित प्रवधीमिळाला असून तीची लढत चीन तायपद्धिया पाई यु पो हिच्याशी किंवा बल्गस्प्रिाच्या लिंडा झर्टीविरी हिच्याशी होईल